टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता दरम्यान चीनमधल्या भारतीयांना धेऊन येणारं दुसरं विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं

दरम्यान फिलिपीन्समध्ये कोरोना विषाणूनं बाधित एक रुग्ण आज दगावला चीनशिवाय ज्वेर देशांमधला कोरोना विषाणुनं दगावलेला हा पहिला रुग्ण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे दगावलेला रुग्ण मुळचा चीनमधल्या वूहान शहरातला नागरिक होता या रुग्णाला तो फिलिपीन्समध्ये येण्याआधीच कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे याप्रकरणी न्याय कक्षेबाहेर जाऊन दोषींच्या फाशीच्या शिक्षेला न्यायाधीशांनी स्थगिती दिल्याचा दावा केंद्र सरकारने याचिकेत केला आहे संगीत नाट्य आणि जेर विविध कलाप्रकारांचं व्यासपीठ असलेल्या मुंबईतल्या लोकप्रिय काळा घोडा महोत्सवाला काल मोठ्या उत्साहात आरंभ झाला

महोत्सवादरम्यान मुंबईकरांना प्रसिद्ध कलाकारांचं गायन वादन आणि तिर कला प्रकरांचा आस्वाद घेता येईल असं महोत्सावाचे समन्वयक निकोल मूडी यांनी सांगितलं

भारत आणि न्यूझीलंडयांच्यातल्या पाच टी

आजचा सामना जिंकूनमालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सर्दियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रियाचा डॅमिनिक थीम यांच्यात लढत होईल पुरुष दुहेरीत एस्ट्रेलियाच्या ल्यूक सॅव्हिल्ले आणि त्याचा साथीदार मॅक्स परसल आणि ब्रिटनच्या जो सॅलीसबरी आणि त्याचा अमेरिकन साथीदार राजीव राम यांच्यात अंतिम लढत होईल काल महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या सोफिया केनिन हीनं स्पेनच्या गार्बिन्या मुगुरुझा हिचा पराभव करून कारकिर्दीतीलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं